भारत आणि बांगला देश यांच्यातला गुलाबी चेंडूवर खेळला जाणारा पहिला कसोटी क्रिकेट सामना पाहण्यासाठी बांगलादेशाच्या प्रधानमंत्री शेख हसीना डिन गार्डन्सवर उपस्थित भ्रष्टाचार रोखण्यासाठी कॅंग अर्थात नियंत्रक आणि महालेखा परिक्षकांनी नव्या पद्धतींचा विचार करावा कॅंगची भूमिका फक्त आकडेवारी आणि प्रक्रियांपुरती मर्यादित न ठेवता त्यांनी सुशासनासाठी उत्प्रेरक म्हणून करावं असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते काल नवी दिल्ली ॐ महालेखापाल आणि उपमहालेखापालांच्या मेळाव्यात बोलत होते

राज्यातील सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे आज सकाळपासूनच शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीनही पक्षांच्या नेत्यांच्या आणि आमदारांच्या बैठकांचं सत्र सुरू आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्दव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी शिवसेना नेते आणि आमदारांची बैठक घेतली तर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली दुपारी विधिमंडळात काँप्रेस आमदारांच्या बैठकीच आयोजन करण्यात आलं आहे काँप्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल प्रदेश मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेस सरचिटणीस वेणूगोपाल हे दिल्लीतील काँग्रेस नेते मुंबईतील आजच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत याच बैठकीत काँग्रेस विधिमंडळ नेत्याची निवड अपेक्षित आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची आघाडीतल्या मित्रपक्षांशी चर्चा सुरु आहे त्यानंतर शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची संयुक्त बैठक होणार आहे मुख्यमंत्री शिवसेनेचाच राहील काँप्रेस आणि राष्ट्रवादी काँप्रेसनं मुख्यमंत्रीपदावर दावा केलेला नाही असं काँप्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितलं उद्दव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत हा आघाडीतल्या दोन्ही पक्षांचा आग्रह आहे असं त्यांनी सांगितलं जेएनयू अर्थात जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचं प्रश्र तसंच दिल्लीतल्या अशुद्ध पाणीपुरवठ्याच्या मुद्यावरुन आज राज्यसभेत प्रचंड गदारोळ झाला जेएनयूचा प्रश्न उपस्थित करताना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे के के राजेश म्हणाले की भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरं निर्बंध घातले जात आहेत निर्दशनं करणा या विद्यार्थ्यावर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराची न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली जेएनयू परिसरात विवेकानदाच्या पुतळ्याची विठबना झाल्याचा मुद्दा भाजपाचे प्रभात झा यांनी उपस्थित केला दिल्लीतल्या अशुद्ध पाणीपुरवठ्याचा प्रश्न भाजपाचे विजय गोयल यांनी उपस्थित केला

सदस्यांनी सभागृहात प्रदूषणविरोधी मास्क आणि पाण्याच्या बाटल्याचं प्रदर्शन करू नये असं आवाहन अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांनी केलं सर्व सदस्यांनी नियमांचं पालन केलं पाहिजे असं ते म्हणाले एकदाच वापरण्यायोग्य प्लॅस्टिकवर बंदी घालण्यासाठी सामुहिक निर्णय घेण्याबाबत लोकसभेत विशेष चर्चा व्हावी अशी सूचना सभापती ओम बिर्ला यांनी आज केली शून्य प्रहरात अशा प्लॅस्टिकच्या दुष्परिणामांबाबत अनेक सदस्यांनी काळजी व्यक्त केली तेव्हा सभापतींनी ही सूचना केली

त्यांच्या या सूचनेचं स्वागत करत सदस्यांनी पाठिंबा व्यक्त् केला

जम्मू काश्मीरमध्ये प्रधानमंत्री विकास कार्यक्रमाअंतर्गत येणाऱ्या कामांचा आढावा घेण्यासाठी श्रीनगर मध्ये आयोजित बैठकीत जम्मू काश्मिरचे आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण वित्तीय आयुक्त अटल डुल्लु यांनी ही माहिती दिली

जम्मू आणि कश्मीर मधल्या जम्मू विभागात राजौरी आणि पूंछ जिल्ह्यातले हजारो युवक सीमा सुरक्षा दलाच्या भर्ती मोहीमेत सहभागी झाले आहेत या भर्ती मोहिमेला काल राजौरी खेल्या स्टेडियमवर काल सुरुवात झाली

सिंग यांनी दिली सीमावर्ती क्षेत्रातले युवक या भर्ती मोहिमेमध्ये उत्साहाने सहभागी झाले असल्याचं ते म्हणाले ा फुफी अर्थात भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं यंदाचं सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे या निमित्तानं महोत्सवात ऑस्कर परितोषिक विजेत्या चित्रपटांचं विशेष सत्र आयोजित करण्यात आलं आहे ऑस्कर रेट्रोस्पेक्टिव असं या सत्राला नाव देण्यात आलं असून यामध्ये खूप लोकप्रिय झालेले सदाप्रेक्षणीय आणि बक्षिस पटकावलेले चित्रपट रसिक प्रेक्षकांना पहायला मिळणार आहेत

प्रधानमंत्री कार्यालय माहिती आणि प्रसारण मंत्रालय आकाशवाणी तसंच डी डी न्यूजच्या यू टयूब चॅनलवरुन या कार्यक्रमाचं थेट प्रसारण होणार आहे हिंदीतून या कार्यक्रमाच्या प्रसारणानंतर लगेचच प्रादेशिक भाषेतून प्रसारण होईल

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं

आजचा खेळ बघून त्या रात्री ढाक्याला परतणार आहेत केरळमधे एकदाच वापरता येणा या प्लास्टिक वस्तूंचं उत्पादन विक्री आणि साठवणूकीवर राज्य सरकारनं बंदी घातली आहे

केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरीही या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या गरजांना या प्रदर्शनात प्राधान्य देण्यात आलं आहे विदर्भात दूध डेअरी सुरु करायला असलेला वाव आणि लघु मध्यम उद्योगांमधे शेती क्षेत्रासाठीच्या संधी यावर कार्यशाळा आणि चर्चासत्राचं आयोजन चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात करण्यात आलं आहे केंद्रीय पशुविकास मंत्री गिरीराज सिंग आणि अन्नप्रक्रिया राज्यमंत्री रामेंद्वर तेली त्याचं उद्वाटन करतील